त्यांनी काल मराठी रंगमंच कला दालनाच्या कामाचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते कलादालनाच्या निर्मितीसाठी बहन्मुंबई महानगरपालिकेच्या पूर्व उपनगराच्या अतिरिक्त आयक्तांच्या अध्यक्षतेखाली विषय वस्तू समितीची स्थापना करण्यात आली आहे या समितीमध्ये आदेश बांदेकर विजय केंकरे स्बोध भावे राजन भिसे ऋषिकेश जोशी म्क्ता बर्वे संचालक पुरातत्व आणि वस्तू संग्रहालय मुख्य अभियंता प्रादेशिक विभाग मुंबई सार्वजनिक बांधकाम विभाग आदींचा सदस्य म्हणून समावेश केला आहे

समाज माध्यम कंपन्यांनी अनुपालन अधिकारी मुख्य तक्रार अधिकारी आणि निवासी तक्रार अधिकारी यांची तात्काळ नेमणूक करावी असे दिशा निर्देश केंद्र सरकारनं दिले आहेत

ओटीटी ऑनलाईन माध्यमांसाठी नवीन नियमावली जारी केली त्या नुसार या माध्यमांवर मजक्र प्रसारित करणाऱ्यांची माहिती देणं माध्यमांच्या अधिकाऱ्यांना बंधनकारक राहील त्यामुळे समाज माध्यमांचा द्रुपयोग करणाऱ्यांना चाप बसेल असा विश्वास प्रसाद यांनी व्यक्त केला यावेळी माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर हे देखील उपस्थित होते

आकाशवाणीशी बोलताना यलो स्पार्क्स इंटरनॅशनलचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गौतम दलाल म्हणाले एमएसएमई क्षेत्राला सरकारकडून सातत्यानं पाठिंबा मिळत असून आम्हाला त्वरित ऑनलाइन नोंदणी सक्रिय फोटोशूट्स आणि दररोज स्मरणपत्र प्रशिक्षण प्राप्त झालं आहे आम्हाला प्रत्यक्षात ऑनलाइन विक्री कशी करावी याचं मार्गदर्शनही मिळालं

राज्यात कोरोना विषाणूचा वाढता प्राद्भाव लक्षात घेता सहकारी संस्थांच्या निवडण्का प्ढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे

सहकारी संस्थांच्या निवडण्कांना परवानगी देणारा यापूर्वीचा आदेश रद्द करण्यात आला आहे लातूर जिल्ह्यात शनिवार आणि रविवारी नागरिकांनी स्वतःहन जनता कर्फ्य पाळावा आणि विनाकारण घराबाहेर पड्र नये असं आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी

कोरोनाच्या बाबतीत लातूर जिल्ह्यात परिस्थिती नियंत्रणात आहे लोकांनी घाबरून जाण्याची परिस्थती नाही जिल्हा प्रशासन कोणतीही परीस्थिती हाताळायला सज्ज आहे मात्र कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी हे आवाहन केलं असल्याचं त्यांनी सांगितलं सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून माण तालुक्यात दहिवडी पाठोपाठ प्सेगाव इथं रुग्ण सापडण्याचं प्रमाण जास्त आहे

ध्ळे शहरात कोरोना साथीचा झपाट्यानं होत असलेला प्रसार रोखण्यासाठी आजपासून पोलीस आणि जिल्हा प्रशासन विशेष मोहीम ध्वळे शहरात राबवत आहे जे लोक कोरोना नियमांचं पालन करणार नाहीत मास्क वापरणार नाहीत त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असं जिल्हाधिकारी संजय यादव यांनी सांगितलं

त्यामुळे रोज क्रिकेट आणि इतर खेळांसाठी गजबजणाऱ्या या मैदानाचं गेट आता काही दिवसांसाठी बंद असणार आहे मैदानं आणि सार्वजनिक जागांबाबत त्या ठिकाणचे सहायक आयुक्त परिस्थिती बघून निर्णय घेतील अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं कडक नियम लागू केले असून त्याच्या अंमलबजावणीलाही पालिकेनं सुरुवात केली आहे लग्न समारंभ तसंच इतर सार्वजनिक कार्यक्रमात कोरोनाचे नियम न पाळता गर्दी करणाऱ्या ठिकाणी धाडी टाकून कडक कारवाई केली जात आहे लग्न सोहळ्यातलं व्हिडीओ श्टिंगही तपासलं जाणार असल्याचं काकाणी यांनी सांगितलं

कोरोनाची संसर्गसाखळी तोडण्यासाठी आक्रमक उपाययोजनांवर भर दयावा असं पत्र केंद्र सरकारनं या राज्यांना पाठवलं आहे बाधित जिल्ह्यांमध्ये चाचण्या वाढवण्याचा सल्लाही केंद्रानं या राज्यांना दिला आहे

विधानसभा अधिवेशनापासून पळ काढण्यासाठी सरकार कोरोनाचा बाऊ करत आहे अशी टीका भाजप नेते खासदार नारायण राणे यांनी केली आहे ते काल पडवे इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कृपेमुळे हे सरकार बसलें आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कुणीही ऐकत नाही असं ते म्हणाले पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरुन वनमंत्री संजय राठोड यांच्यावर त्यांनी जोरदार टीका केली हे सरकार बलात्काऱ्यांना पाठीशी घालत आहे असं सांगत राणे यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरही टीका केली मुंबई मेट्रो रेल कॉर्परिशननं पर्यायी वृक्षारोपण मियावाकी पद्धतीनं करण्यासाठी एफडीसीएम अर्थात महाराष्ट्र वन विकास महामंडळाशी एक करार केला आहे